जळगाव जिल्ह्यातील पाच आणि बुलढाण्यातील एक असे सहा विधानसभा मतदार संघ रावेर लोकसभा अंतर्गत येतात

केळी निर्यातीसाठीची वाहतुक व्यवस्था जामनेरमधील टेक्सटाईल्स पार्कच्या धोषणेची अंमलबजावणी अपूर्ण अवस्थेतील सिंचन प्रकल्प हे या मतदार संघातील प्रश्न आहेत निवडुन येणाऱ्या खासदारानं हे प्रश्न सोडवावेत अशीच मतदारांची अपेक्षा असेल आकाशवाणी बातम्यांसाठी प्ण्याहन सीमा चोरडिया

मिरवणूका डॉ